राज्यात सशक्त क्रीडा धोरण राबवणार असल्याच आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित समारोहात क्रीडा मंत्री सुनील केदार यांचं प्रतिपादन

राज्यात धार्मिक स्थळ स्रू करण्याच्या मागणीसाठी भाजपातर्फे आज घंटानाद आंदोलन

कृषि क्षेत्राला सक्षम करण्यासाठी पोकरा योजना प्रभावीपणे राबविण्याचे राज्याचे कृषिमंत्री दादाजी भ्से यांचे निर्देश

पूर्व विदर्भासाह नागप्र शहरात म्सळधार पावसाची शक्यता असल्याचा प्रादेशिक हवामान खात्याचा इशारा महाराष्ट्र राज्य आज क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारात आपले अधिपत्य गाजवत आहे राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रच्या खेळाडूंना नावलौकिक मिळावा या करिता संपूर्ण राज्यात सशक्त क्रीडा धोरण राबविणार असल्याचे मनोगत राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी मानकाप्र येथील विभागीय क्रीडा संक्लात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित समारोहात व्यक्त केले सर्वप्रथम देशाचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आपल्या वक्तव्यात श्री केदार यांनी महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखविण्याकरिता राज्यात क्रीडा धोरण राबविणार असून राज्यात लवकरच सर्व स्विधाय्क्त क्रीडा विद्यापीठ बालेवाडी प्णे इथे स्थापन होणार असल्याचे सांगितले क्रीडा दिनानिमित विभागीय क्रीडा विभागातर्फे नागप्रकरांच्या शारीरिक तंद्रुस्तीसाठी फिट इंडिया फ्रीडम इंडिया या उपक्रमाची स्रुवात करण्यात आली

भविष्यात मानकापूर स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जाच क्रीडा संक्ल बनविण्याचा मानस असून त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही केदार यांनी दिली दरम्यान वाशीम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आज मेजर जनरल ध्यानचंद याच्या जयंती निमित्त ध्यानचंद यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करण्यात आला साम्हिक प्रयत्नांतूनच देश क्रीडा क्षेत्रातली एक महासत्ता म्हणून उदयास येऊ शकेल असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे राष्ट्रपतींनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज द्रदृष्य संवाद प्रणालीद्वारे राष्ट्रीय क्रीडा प्रस्कारांचं वितरण केलं त्यावेळी ते बोलत होते आपले य्वक हीच आपली सर्वात मोठी संपत्ती असल्याचं ते यावेळी म्हणाले देशात खेळ लोकप्रिय करण्यासाठी तसंच यातल्या ग्णवंतांना बळ देण्यासाठी सरकारतर्फे विविध प्रयत्न केले जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा दिनानिमित्तच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे देशाचं प्रतिनिधीत्व केलेल्या तसंच देशाचा नावलौकिक वाढवलेल्या खेळाड्ंचा गौरव करताना त्यांनी प्रत्येकानं खेळ आणि व्यायामाला दैनंदिन व्यवहारामधे स्थान द्यावं असं आवाहन केलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही क्रीडा दिनानिमित्त खेळाड्ंना श्भेच्छा दिल्या आहेत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

राज्यातील मठ मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे सुरु करा या मागणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे घंटा नाद आंदोलन करण्यात आल यवतमाळ जिल्ह्यात भाजपाने ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन केले माजी मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वात विदर्भातील अष्टविनायकांपैकी असलेल्या श्री क्षेत्र चिंतामणी मंदिराप्ढे घंटानाद आंदोलन करण्यात आले केंद्र शासनाने देवस्थाने स्रू करण्याबाबत परिपत्रक जारी केले असून देशभरातील प्रम्ख देवस्थाने स्रू देखील करण्यात आली आहे महाराष्ट्रातही देवस्थाने सुरू करण्याची अनेक व्यक्ती तसेच धार्मिक संघटनांनी राज्य सरकारकडे अनेक वेळा मागणी करूनही महाविकास आघाडी सरकार निर्णय घेत नसल्याने भाविकांमध्ये रोष आहे असे आमदार अशोक उईके यांनी सांगितले

गोंदिया शहरातील प्रसिद्ध हन्मान मंदीरा समोर भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी घंटा नांद आंदोलन केले महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या काळात राज्यातील बंद केलेली धार्मिक स्थळे प्नः स्रु करण्यासाठी नागप्रचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या नेतृत्वामध्ये नागपूरातील स्वामी समर्थ मंदिर बेसा आणि हनुमान मंदिर बेलतरोडी रोड या ठिकाणी घंटानाद आंदोलन आज सकाळी करण्यात आले नागप्रच्या टेकडी गणेश मंदीरासमोर विश्व हिंदू परिषदेनेही घंटानाद आंदोलन केले चंद्रप्र जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी आज जिल्हाभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले हवामान बदलांना अनुकूल असा कृषी विकास करून शेतकरी पूर्ण कृषी क्षेत्राला सक्षम करण्याचा पोकरा योजनेचा हेतू आहे तथापि योजनेत सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात कृषी कार्यालयांकडून अनेक अर्ज प्रलंबित असल्याचे दिसते त्याम्ळे कृषी विभागाने मिशनमोडवर कामे करून महिनाभराच्या आत प्रलंबित कामांचा निपटारा करावा असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी आज अमरावती येथे दिले अमरावती जिल्ह्यातील खरीप परिस्थिती आणि विविध योजनांचा आढावा कृषी मंत्री श्री भ्से यांनी आज नियोजनभवनात घेतला त्यावेळी ते बोलत होते पोकरा योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट ग्राम प्रकल्पाशी या योजनेची सांगड घालावी विकेल ते पिकेल या संकल्पनेन्सार बाजारपेठ असलेल्या पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे आणि शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करणे असा हेतू ठेवून पोकराची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यात यावी असेही ते म्हणाले अँक्वा लाईन मार्गीकेवरील बंसी नगर मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेकरिता स्सज्ज झाले असून लवकरच नागरिकांना या स्टेशन हन मेट्रोने प्रवास करता येणार आहे

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा व्यवसाय होत असून यातून मोठ मोठे तस्कर निर्माण होत आहेत या दारूबंदीचा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण असून तस्करांच्या हल्यात अनेक पोलीस हतात्मे झाले आहेत या दारूबंदीम्ळे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायाला आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला असून विदेशी पर्यटक जिल्ह्याबाहेर मुक्कामी राहत आहेत

नागपूर शहरांमध्ये त्रळक ठिकाणी आज म्सळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे शहरासाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अमरावती येथे सुद्धा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून म्सळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीची पाणी पातळी वाढल्याने कामठी कन्हान येथील गावामध्ये पाणी शिरुन जन जीवन विस्कळीत झाले आहे सावनेर तालुक्यातील कौल्हार नदीलाही अतिवृष्टीमुळे पूर आला आहे नागपूर छिंदवाडा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे

तसेच अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचेही पाणी सोडण्यात आल्याने देऊरवाडा कौंडण्यपूर प्लावरून वर्धा नदीचे पाणी द्थडी भरून वाहत आहे आर्वी अमरावती मार्ग बंद करण्यात आला असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

याम्ळे नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे गोसेख्र्दच्या आजपर्यंतच्या इतिहासातला हा सर्वाधिक विसर्ग आहे अशी माहिती गडचिरोली जिल्हा आपती निवारण कक्षानं दिली